जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली पूणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मजबुत करणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देणे तसेच जिल्हा क्पोषणमुक्त करण्याच्या हेतूने विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या आखणी बरोबरच महिला बालकल्याण शिक्षणआरोग्य कृषी समाजकल्याण पशुसंवर्धन बांधकाम आणि पंचायत विभागासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे

मूंबई उच्च न्यायालयानं याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शहर आणि जिल्ह्य़ातील पक्षकार तसेच वकिलांचा राबता वाढतो आहे शिवाजीनगर न्यायालयात विशेष न्यायालयं आहेत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरूआहे दिवसेंदिवस न्यायालयीन यंत्रणेवर पडणारा ताण विचारात घेऊन नवीन इमारतीसाठी पाठप्रावा करण्यात येत होता

पॅथ लॅब कारवाई कोरोनाबाधितांची अपुरी माहिती देणाऱ्या पुणे शहरातील तीन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करत महापालिकेने ते सील केले अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यासंदर्भातील आदेश काढले सबर्बन मेट्रोपोलीस आणि क्रस्ना अशी या लॅबची नावे आहेत तपासणीसाठी आलेल्या आणि कोरोनाबाधित आढळलेल्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणे त्यांची व्यवस्थित नोंद न ठेवणे अशी या लॅबविषयी तक्रार आहे

त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढला आला त्यामुळे या तीनही लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आली आहेत पिंपरी चिंचवड लसीकरण पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता महापालिका प्रशासनानं लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत

पिंपरी चिंचवड कोरोना पिंपरी चिंचवड शहरांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जेमतेम बोटावर मोजण्याइतकी प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या होती

शिवकालीन नाणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये इतिहासकालीन सोन्याच्या नाण्यांचा मोठा साठा जप्त केला

यामध्ये आज एटीएस क्रिकेट संघाने ब्लॅक पॅथर संघाचा आठ गडी राखून पराभव केला ही स्पर्धा विधी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली हवामान आज दिवसभर शहर आणि परिसरात आकाश निरभ्र होतं

हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच पुढे सुरू ठेवायचा आहे त्यामुळं मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार